यानुसार भाजपा शिवसेना युतीला सर्वाधिक जागा मिळाल्या असून ते सरकार स्थापनेचा दावा करू शकतात खरं तर या वेळेची निवडणूक भाजपा शिवसेना युतीच्या बाजूने एकांगी होईल त्यांना भरघोस यश मिळेल आणि विरोधकांची स्थिती दयनीय होऊन त्यांना फारसं यश मिळणार नाही असा अंदाज निवडणूक तज्ज्ञ आणि माध्यमतज्ञांनी व्यक्त केला होता विविध खासगी वाहिन्या आणि संस्थांनी केलेल्या निवडणूक निकालपूर्व सर्वेक्षणातही यानुसारच जागांचे अंदाज व्यक्त झाले होते मात्र या अंदाजांना छेद देत विरोधी पक्षांनी जोरदार कामगिरी करत या निवडण्कीत भाजप आणि शिवसेनेचा विजयी रथ रोखण्यात यश मिळवलं आहे

यामध्ये पंकजा मुंडे राम शिंदे मदन येरावार राजकुमार बडोले विजय शिवतारेअर्ज्न खोतकर बाळा भेगडे आणि सदाभाऊ खोत या मंत्र्यांचा समावेश आहे

निवडणुकीपूर्वी भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील वैभव पिचड गोपीचंद पडळकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे

काही लक्षवेधी लढतीपैकी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विजयी झाले आहेत मुंबईतल्या वरळी मतदार संघातून शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत

बीड जिल्ह्यातल्या परळी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे विजयी झाले असून त्यांनी विद्यमान मंत्री पंकजा मुंडे यांचा दणदणीत असा पराभव केला आहे बारामतीमध्रन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांचा पावणेदोन लाख इतक्या अपेक्षित मोठ्या मताधिक्याने विजय झाला असून भाजपचे गोपिचंद पडळकर यांच्यासह सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे सोलापूर मध्य मतदार संघातून अटीतटीच्या झालेल्या लढतीत कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे यांचा विजय झाला आहे नांदेड जिल्ह्यातल्या भोकर मतदारसंघातून कॉंग्रेसचे माजी म्ख्यमंत्री अशोक चव्हाण तर कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण विजयी झाले आहेत

चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी मतदार संघातून विरोधी पक्षनेते विजय वडेट्रीवार विजयी झाले आहेत मुक्ताइनगर मधून भाजपच्या रोहिणी खडसे पराभूत झाल्या आहेत नाशिक पश्चिम मध्रन भाजपच्या सीमा हिरे तर जामनेर मध्रन भाजपचे मंत्री गिरीश महाजन विजयी झाले आहेत

जावळी मधून शिवेंद्रराजे भोसले विजयी झाले आहेत अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर मतदार संघातून वंचित बहुजन विकास आघाडीच्या प्रतिभा अवचार आणि धुळ्यातून एम आय एम चे फारुख अन्वर शाह विजयी झाले आहेत तर कल्याण ग्रामीण मध्रन मनसेचे उमेदवार प्रमोद पाटील यांचा विजय झाल्यामुळे मनसेने विधानसभेत आपलं खातं उघडलं आहे औरंगाबादमध्ये अतुल सावे प्रदीप जैयस्वाल आणि संदीपन भूमरे विजयी झाले आहेत कर्जत जामखेडमध्ये भाजपाचे मंत्री राम शिंदे यांचा पराभव करून राष्ट्रवादीचे रोहित पवार विजयी झाले प्णे शहरात भाजपानं कसंबसं यश मिळवलं असलं तरी प्णे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉग्रेसनं निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे राष्ट्रवादीचे उमेदवार जुन्नरमध्ये अतुल बेनके खेड आळंदीमध्ये दिलीप मोहिते पिंपरी अण्णा बनसोडे शिरूरमध्ये अशोक पवार तर मावळमध्ये सुनील शेळके विजयी झाले आहेत हडपसर मतदारसंघात चेतन त्पे यांनी भाजपाच्या योगेश टिळेकर यांचा पराभव केला

आम्ही आता उद्यापासूनच कामाला लागू

राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे आमचे झेडपी सदस्य आहेत आमचे अनेक ज्येष्ठ वरिष्ठ नेते आहेत या सगळ्यांबरोबर बसून एक मास्टर प्लान पुढच्या एक वर्षासाठी केला जाईल दर तीन महिन्यांनी त्याचा रिव्ह्यू घेतला जाईल अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्याची सूचना सुद्धा लक्षात घेतली जाईल कारण हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्याचा अन जनतेचा आहे भोरमध्ये कॉंग्रेसचे संग्राम थोपटे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत

त्यांनी शिवसेनेचे राजाराम बाणखेले यांचा पराभव केला आहे

निवडण्कांच्या आधी भाजपावासी झालेले हर्षवर्धन पाटील यांचा सलग द्सऱ्यांदा पराभव झाला आहे प्रंदरमध्ये कॉंग्रेसच्या संजय जगताप यांनी शिवसेनेच्या विजय शिवतारे यांच्यावर विजय मिळवला प्णे शहरात भाजपाचे उमेदवार पर्वतीमध्रन माध्ररी मिसाळ कसबा मतदारसंघातून मुक्ता टिळक विजयी झाले कोथरूडमध्रन चंद्रकांत पाटील यांनी विजय मिळवला आहे शिवाजीनगरमध्ये भाजपाच्या सिद्धार्थ शिरोळे यांनी राष्ट्रवादीच्या दत्ता बहिरट यांचा पराभव केला विजयानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना शिरोळे म्हणाले ध्वनी इथ्रन पुढे शिवाजीनगर भागातील जे काही प्रश्न आणि समस्या असतील मी सोडवण्याचा नक्की मानस करतो जे काही निर्धारनाम्यामध्ये आपण जाहीर केलं आहे त्यावरती पूर्ण फोकस ठेवून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा पूर्ण प्रयत्न करीन प्णे कॅन्टोंन्मेंटमध्ये भाजपाचे सुनील कांबळे तर खडकवासलात भीमराव तापकीर विजयी झाले आहेत

चिंचवडमध्ये भाजपाचे लक्ष्मण जगताप आणि भोसरीत महेश लांडगे विजयी झाले या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणात नोटा चा पर्याय स्वीकारत उभ्या राहिलेल्या सर्व उमेदवारांबद्दल नाराजी दाखवली

राज्यात महायुतीचंच सरकार स्थापन होणार असं स्पष्ट झालं असून आमच्या बाजूने कौल दिल्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार मानतो असं मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं उदयनराजे भोसले आणि पंकजा मुंडे यांचा पराभव अनपेक्षित आणि धक्कादायक आहे असं ते म्हणाले विरोधी पक्ष सक्षमपणे काम करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही राज्यातल्या जनतेचे आभार मानले आहेत या निवडण्कीचा निकाल सर्वच राजकीय पक्षांचे डोळे उघडणारा असून सत्तेत शिवसेनेला समसमान वाटा मिळाला पाहिजे असं आग्रही मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत मांडलं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली सातारा लोकसभा पोटनिवडण्क आणि राज्यातील इतर ठिकाणी मिळालेल्या विजयाचे श्रेय त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि राज्यातील सर्व सामान्य जनतेला दिलं आहे आम्ही विरोधी पक्षात बसावं हा आदेश आम्हाला जनतेनं दिला असून आम्ही तो मानला आहे कोणाबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं शरद पवार यांनी सांगितलं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही निकालाबद्दल आनंद व्यक्त केला आहे तर सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला सोबत घेण्याचा विचार करू असं सूतोवाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे हरयाणामध्ये त्रिशंक्र परिस्थिती होणार असं दिसतं आहे

देशातल्या विविध राज्यांत झालेल्या पोटनिवडण्कांचे निकाल असे आहेत सिक्कीममध्ये भाजपाचा मित्रपक्ष सिक्कीम क्रांती मोर्चाचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग तसंच भाजपाचे सोनम वेन्गचुक्पा विजयी झाले आहेत हिमाचल प्रदेशात धरमशाला आणि पाच्चद या दोन्ही जागा भाजपानं राखल्या आहेत

उत्तर प्रदेशातल्या पोटनिवडणुकींमध्ये भाजपा आणि समाजवादी पक्षाला मिश्र यश मिळालं आहे

दोन जागांवर कॉंग्रेसनं आघाडी मिळवली आहे तर हे होतं निवडणूकविषयक विशेष बातमीपत्र